शेती आणि संबंधित उद्योगांमधे पायाभूत सुविधांसाठी सरकार मोठी गुंतवणूक करणार

उद्योजक संघटना अर्थतज्ञ अनिवासी भारतीय आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केल अर्थसंकल्पाचं स्वागत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सदस्यत्व मोहिमेचा प्रारंभ आज वाराणसीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

कश्यप आणि सौरभ वर्मा उपांत्यपूर्व फेरीचे सामने आज खेळणार

देशाच्या अर्थव्यवस्थेला येत्या दशकात नव्या उंचीवर नेण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रसरकारच्या दहा कलमी योजनांवर भर देण्यात आला आहे असं केंद्रीय अर्थनंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या काल लोकसभेत बोलत होत्या कृषीक्षेत्रातल्या पायाभूत सेवासुविधा क्षेत्रात केंद्रसरकार व्यापक गुंतवणूक करणार असून शेतक यांचं उत्पन्न वाढवण्यासह बांबुउत्पादन इमारती लाकूड आणि नवीकरणीय उर्जक्षेत्राला त्याचा लाभ होईल असं त्या म्हणाल्या

मत्स्य व्यवसायाची वाढ जोमानं व्हावी याकरता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आखण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या

मोदी सरकारच्या दुस या कार्यकाळातल्या पहिल्या अर्थसंकल्पाचं उद्योगजगतानंही स्वागत केलं आहे अर्थतज्ञ केंद्रीयमंत्री विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनिवासी भारतीयांनीही याबद्दल संतोष व्यक्त केला आहे असोचेमचे अध्यक्ष बी

गोयंका यांनी हा अर्थसंकल्प गुंतवणूकीला पोषक असल्याचं म्हटलं आहे कररचना सुटसुटीत करण्यावर यात भर दिला आहे असं ते म्हणाले नाबार्डचे अध्यक्ष एच के भानवाला यांनीही हा अर्थसंकल्प समाधानकारक असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे झीरो बजेट शेती या संकल्पनेमुळे लाखो शेतक यांना लाभ होईल आणि या क्षेत्राचा शाक्षत विकास साध्य होईल असं ते म्हणाले तर सर्वसमावेशक प्रगतीला चालना देणा या या अर्थसंकल्पातल्या विविध तरतुर्दीमुळे गुंतवणूक वाढीला लागेल असं मुंबई शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांनी म्हटलं आहे या अर्थसंकल्पाचं अनिवासी भारतीयांच्या संघटनेनंही स्वागत केलं आहे महिलाउद्योजक आणि युवावर्गाला स्टार्टअप द्वारे नवीन संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा संघटनेनं व्यक्त केली आहे देशाच्या आर्थिक विकासासाठी आजच्या अर्थसंकल्पात अनेक दीर्घावधी लाभ आहेत असं मत कर्नाटक चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष लिंगनगौडा यांनी व्यक्त केलं आहे मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीमुळे आवश्यक वस्तूंवर परिणाम होईल त्यामुळे ही दरवाढ मागे घेण्याची विनंती केली आहे

यामुळे आगामी पाच वर्षात विकसित भारताचे स्वप्न साकारायला मदत होईल असं ते म्हणाले या अर्थसंकल्पात लोकसहभागातून नवभारताच्या निर्मितीवर भर देण्यात आल्याचं त्यांनी काल सिमला इथं माध्यमांशी बोलताना सांगितलं भारतमाला प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात रस्ते जोडणी आणि देखभालीसाठी नवीन धोरण आखण्याच्या अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे हिमाचल प्रदेश सारख्या पर्वतीय राज्यांना लाभ होईल असं ते म्हणाले

या अर्थसंकल्पात अर्थव्यस्थेतल्या अनौपचारिक घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे असं ते म्हणाले प्रगतीशील अर्थसंकल्प असून बहुतेक सर्व क्षेत्रातल्या मुद्यांकडे यात लक्ष दिलं आहे असं महसूल सचिव डॉ

बी पांडे यांनी म्हटलं आहे

बी डी टी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी यांनीही अर्थसंकल्पाचं स्वागत केलं असून कररचना आणि संबंधित तरतुदींबद्दल समाधान व्यक्त केलं आहे झिरो बजेट अर्थात कर्जविना शेतीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीने वाढवायला मदत होईल असं महाराष्ट्राचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्पात झिरो बजेट शेतीच्या प्रस्तावाची घोषणा केली यावर प्रतिक्रिया देताना बोंडे म्हणाले की शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी मूल्यवर्धित पिकांकडे वळायला हवं हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची टीका मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केली आहे या अर्थसंकल्पामुळे महागाई वाढेल तसंच शेतकरी आणि मध्यमवर्गाला कोणताही दिलासा मिळणार नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली आहे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सदस्यत्व मोहिमेचा प्रारंभ आज वाराणसीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे

तसंच काही कार्यकर्त्यांचा सत्कार करतील जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत आहे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपाचे हंगामी अध्यक्ष जे

नङ्डा ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान कार्यक्रमाला उपस्थित असतील प्रधानमंत्री यावेळी वृक्षलागवड मोहिमेचाही प्रारंभ करतील लोकसभा निवडणुकीनंतर प्रधानमंत्री दुसऱ्यांदा आपल्या मतदारसंघाला भेट देत असून त्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे या दौऱ्यात ते दशाश्वमेध घाटाजवळ मन महाल घाटावर च्या अभिनव वस्तुसंग्रहालयाला भेट देणार आहेत

दोन्ही देशातल्या अधिका यांना एकमेकांकडून कौशल्य आणि अनुभवाचं आदान प्रदान करता येईल असं भारतीय उच्चायुक्त बिश्वदीप डे यांनी सांगितलं

इराणचं ग्रेस वन हे मालवाडू जहाज ब्रिटन ने सोडलं नाही तर ब्रिटीश मालकीचं तेलवाडू जहाज पकडण्याची धमकी इराणने दिली आहे ग्रेसवन हे सिरीयाला निघालेलं जहाज युरोपीय संघाच्या निर्बंधांचं उल्लंघन करत असल्याच्या कारणावरुन ब्रिटनने अडवून ठेवलं असल्याची वदंता आहे या पार्श्वभूमीवर इराणनं हा इशारा दिला आहे

ब्रिटननं अमेरिकेच्या इशा यावर ही कृती केल्याचा आरोपही इराणनं केला आहे

आज या स्पर्धेत दोन सामने खेळले जाणार आहेत

कश्यप आणि सौरभ वर्मा यांनी प्रुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे आज होणाऱ्या उपान्त्यपूर्व फेरीत कश्यपचा सामना फ्रान्सच्या लुकास क्लेयरबाउट याच्याशी तर सौरभ वर्माचा सामना चीनच्या ली शी फेंग याच्याशी होईल